भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यासाठी मिंट यांचं काल नवी दिल्ली कें आगमन झालं त्यांच्यासोबत म्यानमारच्या फर्स्ट लेडी दाव चो चो देखील आहेत प्रधानमंत्र्यांशी होणाऱ्या चर्चेच्या वेळी दोन्ही देशांदरम्यान अनेक करार होण्याची शक्यता आहे मिंट आज संध्याकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची देखील भेट घेणार आहेत हिंसाचार्यस्त ईशान्य दिल्लीतल्या परिस्थितीचा काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतला या भागात शांतता निर्माण करण्यासाठी आणि परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी पोलिस आणि तिर संस्था प्रयत्न करत आहेत असं ट्वीट प्रधानमंत्र्यांनी केलं शांतता आणि एकात्मता हा देशाचा आत्मा असून सर्वांनी सदस्त पंधुभावाचं आणि शांततेचं वातावरण कायम ठेवावं असं आवाहन त्यांनी केलं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी हिंसाचार झालेल्या मौजपूरला भेट दिली आणि तिथल्या स्थानिकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला या भेटीनंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना तिथल्या स्थितीची आणि ती पूर्वपदावर आणण्यासाठी केलेल्या उपायांची माहिती दिली हिंसाचार झालेल्या भागात सुरक्षा दलं पुरेशा प्रमाणात तत्तित असल्याची आणि काल कोणतीही अनुषित घटना घडली नसल्याची माहिती दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते एम एस रंधावा यांनी वार्ताहरांना दिली

मदतीसाठी किवा काही माहिती देण्यासाठी जनतेनं या क्रमांकांवर संपर्क साधावा असं त्यांनी सांगितलं

ईशान्य दिल्लीत झालेला हिंसाचार रोखण्यात दिल्ली पोलीस अपयशी ठरल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं त्यांनी कानउघाडणी केली आहे शाहीनबागमधल्या आंदोलकांना तिथून हटवण्यासाठी दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी करताना न्यायालयानं दिल्ली पोलिसांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली

शाहीन बगेतल्या आंदोलनकर्त्यांना आंदोलनाचा हक्क आहे पण ते रस्ता अडवू शकत नाही असं पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे भाजपा नेता नंद किशोर गर्ग यांनी या आंदोलकांना विस्त्र हलवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं हे म्हटलं आहे या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी नेमलेल्या मध्यस्थांचा अहवाल वाचला असल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या पिठानं सांगितलं सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ईशान्य दिल्लीतल्या परीक्षा केंद्रांवर आज होणाऱ्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सीबीएसईनं घेतला आहे मंडळाचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी ही माहिती दिली परीक्षेच्या नव्या तारखांची घोषणा लवकरच केली जाईल असं त्यांनी सांगितलं

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे ईशान्य दिल्ली वगळता दिल्लीच्या विर भागात परीक्षा नियमित वेळापत्रकानुसार होतील असं त्यांनी स्पष्ट केलं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत न्यूझीलंडचे परराष्ट्रमंत्री विन्स्टन पीटर्स यांच्याशी व्यापार संरक्षण आणि सुरक्षा या विषयांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली या प्रदेशात शांतता आणि स्थर्य कायम राखण्यासाठी सार्वभौमत्व प्रादेशिक एकात्मता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन यावर पीटर्सं यांनी भर दिला

विन्स्टन पीटर्स आज पर्यावरण वन आणि हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेणार आहेत जम्मू कश्मीरसाठी केंद्रीय कायदे सामायिक सूचीत घ्यायला केंद्रीय मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे नवी दिल्ली क्रें काल झालेल्या मत्रिमंडळाच्या बळकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बातमीदारांना ही माहिती दिली

सरोगसी विधेयकासंदर्भात प्रवर समितीनं केलेल्या शिफारशीही मंत्रिमंडळानं स्वीकारल्या असल्याची माहिती केंद्रीय मंत्री स्मृती ज्ञाण यांनी दिली कांद्याच्या निर्यातीवर गेले सहा महिने असलेली बंदी उठवायचा निर्णय केंद्रसरकारनं घेतला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिगटाच्या काल झालेल्या बर्फ्कीत हा निर्णय झाला रबी हंगामात कांद्याचं विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतक यांचं हित जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं या संदर्भात परदेशी व्यापार महासंचालकांनी अधिसूचना जारी केल्यानंतर हा निर्णय लागू होईल कांद्याचे किमान निर्यात दर कमी किंवा रद्द करण्याबाबतही या बस्कीत चर्चा झाली

यावेळी बोलताना बँकांच्या थकित कर्जांच्या वसुलीसाठी कठोर पावलं उचलण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला ग्राहकांना नीट समजावं यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी त्यांच्या भाषेत संवाद साधला पाहिजे असं त्यांनी सांगितलं सरकारला बँकिंग क्षेत्रात डाटा विश्लेषणाचा उपयोग करण्याची डेछा आहे असंही त्यांनी सांगितलं सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमधे अनेक अधिका यांना सरकारी योजनांची पुरेशी माहिती नसते याकडे त्यांनी लक्ष वेधलं

त्यांच्यासोबत श्रीलंका नेपाळ दक्षिण आफ्रिका आणि पेरु या देशांच्या पाच नागरिकांनाही परत आणलं आहे त्यांना टोकियोहून घेऊन येणारं एअर डियाचं विमान आज सकाळी दिल्ली विमानतळावर उतरलं या सर्वांच्या सुटकेसाठी जपानी अधिका यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे मेलबर्न क्रि तासाभरानं म्हणजे साडेनऊ वाजता हा सामना सुरु होईल याआधीच्या दोन्ही सामन्यांमधे ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांना पराभूत केल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाला आजच्या सामन्यात हॅटट्रिक साधायची संधी आहे आजचा विजय त्यांना उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा करुन देणारा आहे

जलतरण स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या साध्वी धुरीनं पाच सुवर्णपदकं पटकावली

पतियाला बेल्या पंजाब विद्यापीठाच्या उत्कर्ष दिक्षितनं तिरंदाजीत रिकव्ह प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं आहे महिलांच्या रिकव्हं तिरंदाजीत रोहतक खेल्या महर्षी दयानंद विद्यापीठाच्या प्रियंका ठाकरनं सुवर्ण पदक पटकावलं पंजाब विद्यापीठ दुस या तर कर्नाटक विद्यापीठ तिस या स्थानावर आहे भाजपा अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांचा दोन दिवसीय हिमाचलप्रदेश दौरा आज सुरु होत आहे गेल्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून पक्षाध्यक्ष पदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच स्वतःच्या राज्याला भेट देत आहेत